दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी प्रधानमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे ते म्हणाले की नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे आज पर्यावरणा संदर्भात लोकांमधे जनजागृती निर्माण झाली आहे तसंच नागरिकांचा स्वच्छ उर्जेकडे कल वाढला आहे कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीनं कार्यरत असलेलं सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आता मिश्र पद्धतीनं होणार आहे

या प्रयोगाअंतर्गत सर्वोच्च न्यायालयात येत्या मंगळवार बुधवार आणि गुरुवारसाठी सूचिबद्ध असलेल्या अंतिम सूनावण्या आणि नियमित प्रकरणांसाठी प्रत्यक्ष उपस्थिती आणि ऑनलाईन अशा मिश्र पद्धतीनं कामकाज चालेल याशिवाय सोमवार आणि शुक्रवारी सूचिबद्ध असलेलं कामकाज मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच चालणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या होणाऱ्या जनौषधी दिवस समारोहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे

हे केंद्र शिलाँग इथल्या इंदिरा गांधी आरोग्य आणि आयुर्विज्ञान क्षेत्रिय केंद्रात उभारण्यात आलं आहे याच समारंभात मोदी प्रधानमंत्री भारतीय जनौषधी परियोजनेच्या लार्भाथ्यांशी चर्चादेखील करणार आहेत

कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी फक्त दोन घास दिले नाहीत तर अर्थव्यवस्थेला बळ देण्याचं कामही केलं याचा विचार करून कोकणातल्या युवकांनी शेतीच्या व्यवसायाकडे वळावं शासनानं सुरू केलेल्या विकेल ते पिकेल या योजनेच्या माध्यमातून कोकणवासीयांनी कोकण सुजलाम सुफलाम करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केलं आहे मालवण तालुक्यातल्या मसूरे आंगणेवाडी लघू पाटबंधारे योजना तसंच मालोंड मालडी कोल्हापूर पाटबंधारे योजनेचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं झालं त्यावेळी ते बोलत होते कोरोनामुळे जगाची आर्थिक घडी विस्कटली पण या संकटकाळात अर्थचक्राचा डोलारा सांभाळण्याचं काम शेतकऱ्यांनी केल्याचं सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की एक जिल्हा एक उत्पादन आणि त्याला बाजारपेठ मिळावी मालाचा दर्जा चांगला रहावा त्याची अधिकाधिक निर्यात व्हावी यासाठी शासनानं विकेल ते पिकेल योजना सुरू केली आहे माझा कोकण संपन्न झाला पाहिजे त्यासाठी जे करता येईल ते करण्याचं वचन भराडी देवीच्या साक्षीनं माझ्या कोकणवासियांना देतो असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत ही कारवाई केल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली

या कारवाईत सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं गृहमंत्र्यानी अभिनंदन केलं आहे तेरा नागरिकांचा बळी घेणाऱ्या अवनी वाघीणीला ठार मारल्यानंतर तिच्या दहा महिन्यांच्या मादी बछड्याला वाचवण्याचं मोठं आव्हान वनविभागापुढं होतं वन विभागानं नैसर्गिक अधिवासानुसार संगोपन करून काल संध्याकाळी तिला पुन्हा जंगलात सोडलं निसर्गमुक्त केल्यावर ही वाघीण कसे जुळवून घेते हे पाहणं भविष्यात व्याघ्र व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणार आहे याविषयी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे संचालक आणि मुख्य वनसंरक्षक डॉ रविकिरण गोवेकर यांनी माहिती दिली

तसंच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पधेंत अंतिम फेरीत स्थान पटकावलं आहे अंतिम फेरीत भारताचा मुकाबला न्यूझीलंड संघाशी होईल

भारताच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकवणारा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला

या लोक अदालतीमध्ये तडजोडपात्र फौजदारी प्रकरणं धनादेश अनादर बॅंकेची कर्ज वसुली मोटार अपघात नुकसान भरपाई वैवाहिक वाद कामगारांच वाद भूसंपादन विद्यूत पाणी देयक आणि घरपट्टी दिवाणी प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत तरी ज्या पक्षकारांची या संवर्गातली प्रकरणं न्यायालयात प्रलंबित आहेत त्यांनी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचारान मिटवावेत असं आवाहन डी

म्हालटकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधूदूर्ग यांनी केलं आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी जीएस महानगर बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अँड उदय शेळके यांची तर उपाध्यक्षपदी काँप्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड झाली आहे

शेळके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी तीनवेळा निवडून आलेले आहेत

यासाठी पाठपूरावा करणारे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामलिंग शेरे यांनी कार्यकारी संचालक किरण कुलकर्णी याची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केलं

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं अलिकडेच आदेश जारी केला होता

लातूर तालुक्यातल्या मुरुड ग्रामपंचायतीच्या थकीत वीजबिलापोटी महावितरणनं विद्युत पुरवठा तोडला होता

पालकमंत्री अमित देशमुख आमदार धिरज देशमुख तसंच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याची दखल घेत अवघ्या काही तासांत मुरुडचा विद्युत आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला

जिल्हा परिषद आणि शासनाची प्रतिमा मलिन करणारी कृती केल्याबद्दल परभणी जिल्हा परिषदेनं जिंतूर तालुक्यातल्या येलदरी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे या अधिकाऱ्याचे आपल्या महिला आरोग्य सहाय्यकीसोबत गैर संबंध असल्याबाबतचं वृत्त स्थानिक वर्तमानपत्रात आलं होतं तसंच याबाबत गावकऱ्यांच्याही तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या या प्रकरणी त्रीसदस्यीय चौकशी समितीनं केलेल्या चौकशीत दोषी आढळल्यानं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबनाचे आदेश जारी केले

जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी आज याबाबतचा आदेश जारी केला ही तात्पुरती उपाययोजना असल्याचंही म्गळीकर यांनी स्पष्ट केलं आहे

अमेरिकेच्या एफबीआय या तपास संस्थेनं काल परराष्ट्र खात्यातले माजी अधिकारी फेडरिको क्लेन यांना अटक केली

मागच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेत सहभागी झालेले क्लेन यांनी त्यादिवशी प्रतिबंधात्मक क्षेत्रात प्रवेश करुन पोलिसांशी वाद घातला आणि झटापटही केली त्यामुळे ट्रम्प समर्थक जमावाला पांगवताना अडचणी आल्या असा त्यांच्यावर आरोप आहे राज्यात येत्या दोन दिवसात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे काल विदर्भाच्या बह्तांशी तर कोकणाच्या काही भागात तापमानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली